राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पद आणि गोपनियेतेची शपथ घेत गेल्या काही दिवसांपासून सत्तास्थापनेबाबत सुरु असलेल्या घडामोडींना पूर्णविराम दिला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली गेले काही दिवस राज्यात सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या काल रात्रीपर्यंत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं शपथविधीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दूपारी मुंबईत वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दिशाभूल केली भाजपाला पाठिंबा दिला असल्याचं दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना राज्यपालांकडे नेण्यात आलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांची यादी तयार केली होती हीच यादी अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केली असावी त्यामुळे राज्यपालांची फसवणूक झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस पक्ष एकत्रच आहेत यापुढच्या काळात कोणतीही संकटं आली तरी त्याला आम्ही तोंड देऊ आणि यापुढच्या काळातही सरकार आम्हीच बनवू असा दावा त्यांनी केला उद्धव ठाकरे यांनी आपली प्रत्येक राजकीय भूमिका उघड असते असं सांगत लपूनछपून फोडाफोडीचं राजकारण आपण करत नाही अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका केली

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी प्रक्रियेत काही ना कही चूक झाली आहे संविधानाची अवहेलना झाली आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे पक्षाच्या आज मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ही भूमिका मांडली काँप्रेसकडून सरकार स्थापनेबाबतच्या प्रक्रियेत कोणताही उशीर झाला नाही प्रक्रियेला लागणारा वेळच पक्षानं घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाची शपथ लपून छपून घेतली जाते याची महाराष्ट्राच्या ातिहासात नकारात्मक नोंद होईल भाजपा बहुमत सिद्ध करु शकणार नाही भविष्यात महाविकास आघाडीचच सरकार येऊ शकतं असा दावाही त्यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर झाले आपली निष्ठा पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचं त्यांनी सांगितलं दिलीप बनकर माणिकराव कोकाटे यांनी शपथविधी कार्यक्रमाबाबत आपल्याला अंधारात ठेवलं होतं अशा आशयाचं ट्विट केलं आहे राजेंद्र शिंगणे संदीप क्षिरसागर सुनील शेळके सुनील भुसारा नरहरी झिरवळ आणि सुनील टिंगरे हे देखील बैठकीला हजर आहेत पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे देखील बैठकीला पोचले आहेत भाजपाची बांधिलकी महाराष्ट्रातल्या जनतेशी आहे या राज्याला पाच वर्ष ताकदीनं स्थिर सरकार देऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सर्वसामान्य जनता अणि शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजपा सरकार ठामपणे उभं राहील असं त्यांनी आज मुंबईत भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात सांगितलं यावेळी पक्षकार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला रत्नागिरी लातूर धुळे जालना यासह राज्यभरातच ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचं तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या या घडामोडीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असून शरद पवार यांचीही फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला

ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते

रस्त्यात अचानक मिनी बससमोर आलेल्या प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस उलटली

पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अपघातग्रस्तांसाठी वैद्यकीय उपचार आणि अन्य सुविधा तातडीनं उपलब्ध करुन दिल्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री शौकत आझमी यांचं काल संध्याकाळी निधन झालं

अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या कन्या होत शौकत आझमी आणि त्यांचे पती प्रख्यात कवी कैफी आझमी यांच्या पुढाकारानं प्टि ही प्रायोगिक नाट्यसंस्था आणि पुरोगामी लेखक संघटना स्थापन झाली होती

श्राव्य माध्यमातून दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक अवकाश निर्माण करण्याला प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे या विभागात लगे रहो मुन्नाभाई एम

धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि क्वेस्टाओ डि कन्फ्युसाओ हा कोंकणी चित्रपट दाखवला जाणार आहे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचा आरोप केल्या प्रकरणी काँग्रेस नेता राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध संघ कार्यकर्त्यांनं दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा करणारी याचिका फेटाळण्यास आज मुंबईच्या सत्र न्यायालयानं नकार दिला या दोघांना आता या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेला सामोर जावं लागेल

परंतु सध्या उपलब्ध भूसुरुंगरोधक वाहनांची संख्या कमी असल्यानं ब याचदा जवानांना साध्या वाहनांमधून नक्षलविरोधी अभियानावर जावं लागतं